सरन्यायाधीश न्या

राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी न्यायालयानं काही दिशानिदेश दिले निवडणूक लढवणा या उमेदवारांनी आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती ठळकपणे द्यावी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्या वेबसाईटवर द्यावी तसंच प्रसार माध्यमामधेही याचा प्रचार व्हावा असं न्यायालयानं सांगितलं मात्र अशा उमेदवारांना अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय संसदेनं घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं डेंग्यू स्वाईन फ्ल्यू आदी रोगांबाबत महापालिका जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयांनी एकत्रित उपाय योजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी काल सोलापूर इथं दिल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू स्वाईन फ्ल्यू मलेरिया आणि चिक्नगूनियामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी देशमुख यांनी या सूचना दिल्या वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या बैठकीला महापालिकेतले विरोधी पक्षनेते संजय कोळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुमेध अणदूरकर आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते

नळ योजना जिल्हा परिषद स्तरावरुन राबवली जाईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजेंद्र साळस्कर यांनी दिली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता त्यामुळं प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असल्या तरी उमेदवार थेट भेटी गाठींवर भर देताना दिसत आहेत अलिबाग तालुक्यात कुरूळ इथली निवडणूक शेकापनं प्रतिष्ठेची केली आहे सातिर्जे ही कॉप्रेसच्या ताब्यातली ग्रामपंचायत जिंकण्यासाठी शेकाप प्रयत्नशील आहेत काल सातिर्जे गावात स्लीप वाटपावरून शेकाप आणि कॉप्रेस कार्यकर्त्यामध्ये मारामारी झाली त्यात चारजण जखमी झाले आहेत

जिल्ह्यातील काही नागरिक डेंग्यूनं देखील बाधित झाले असून काही ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचे संशयित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा माहिती श्यामसुंदर निकम यांनी दिली नाशिक जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत अनेक लहान विक्रेत्यांपासून मध्यम उद्योग चालविणाऱ्यांना वित्त पुरवठा झाला आहे

त्यामुळे अनेक लहान मोठ्या विक्रेत्यांना आपले रोजगार सुरू करता आले आहेत ऐकुया रमेश बबन आहीर यांचा याविषयीचा अनुभव

सातत्यानं मागणी करुनही पगार जमा न झाल्यानं कर्मचा यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटिल यांनी सहा महिन्यांचा पगार खात्यावर जमा करण्याचा आदेश दिला आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी वादळासह जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे